डी बी आय

योगाच्या प्रचारासाठी एका अभिनव एपचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्तव्विईल परराष्ट्र व्यवहार विभागाचञिचिव विजय गोखलव्विंनी आज नवी दिल्ली शे बातमीदारांना ही माहिती दिली

डी बी आय

केंद्रीय मंत्रीमंडळाची आज दिल्लीत बठ्क झाली त्यानंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडक्कर यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

या गुंतवणूकीनंतर आय डी बी आय ला

धरण व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकार एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करणार आहत्त कर्नाटकच प्रिख्यमंत्री बी एस यक्षियुरप्पा यांनी आज मुंबईत मुंख्यमंत्री दक्षिक फडणवीस यांची भद्ध घत्तिली नुकत्याच उद्भवलखि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घत्तिला कर्नाटकातल्या अलमाटी धरणातून पुरस्ती विसर्ग न झाल्यानं कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूर आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आह कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयाला आव्हान दणाऱ्या आंध्रप्रदर्शक्या पाणी पुनर्वाटपाच्या मागणीचा दोन्ही नस्यिांनी एकमुखानं विरोध कला चंद्रयान दोन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रारंभीचा भाग म्हणज चिक्रम लँडरचं पहिलं कक्षांतर आज यशस्वी झालं

यावछी प्रधानमंत्र्यांनी विवक्तनंद केंद्राच्या एक भारत विजयी भारत या लोकसंपर्क उपक्रमाला शुभछ्छा दिल्या विवक्तनंद केंद्राच्या विविध उपक्रमांबाबत आपण या शिष्टमंडळाशी चर्चा कल्याचं मोदी यांनी ट्विटरवरून सांगितलं

जम्मू मधल्या सर्व दोडा भागातल्या आणि काश्मिर खोऱ्यातल्या काही भागातल्या मोबाईल फोन्सवरच जुर्व निर्बंध उठवलअसल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच जुज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज चर्चेनंतर वार्ताहरांना सांगितलं काही काळातच तेर भागातही निर्बंध उठवलज्जितील असं गृहमंत्र्यांनी म्हटल्याचंही सिंह यांनी पुढसिंगितलं

लवकरच राज्यात सर्व गोष्टी सुरळीतपण जिुरु होतील असा विश्वास त्यांनी यावळी व्यक्त कला राज्यातही स्थिती सामान्य झाल्यावर जम्मू काश्मिरला राज्याचा दर्जा दप्यात यईंज

नड्डा यांनी आज नवी दिल्ली शिं जम्मू आणि काश्मीरचमिजी राज्यपाल जगमोहन यांची भट्ट घरली

ही हर्लिकॉप्टर ताफ्यात दाखल झाल्यामुळ अतिशय अचूकती लक्ष्याचा भद्ध करण्याच्या सामर्थ्यात वाढ झाली असून हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आह पिठाणकोट विमान तळावर झालख्खा या कार्यक्रमात हवाई दल प्रमुख बी एस धनोआ प्रमुख पाहुणम्हिणून उपस्थित होता ग्रा हळिकॉप्टरमुळडियाई दलाकडिअसल्खा अत्याधुनिक लढाऊ हळिकॉप्टरांचा ताफा सुसज्ज झाला असल्याचं हवाईदल प्रमुखांनी सांगितलं

एन एक्स मिडीया घोटाळाप्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची सी बी आय कोठडी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारपर्यंत कायम ठाकी आहा चिदंबरम यांच्या वतीनं अंतरीम जामीना संदर्भात एक याचिका कनिष्ठ न्यायालयात दाखल क्ली होती ज्यावर आज सुनावणी होणार होती मात्र त्याला सी बी आय च्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार महत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल क्लिख्खा याचिक्ख् आज सुनावणी झाली